दहशतवादी हल्ले भारताला द्रबळं करू शकत नाहीत पंतप्रधानांचा इशारा

घालण्यासाठी अनेक देशांचा भारताला पाठिंबा उद्या यवतमाळ आणि ध्ळे इथं विविध विकास प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

दहशतवादी हल्ले भारताला दुबळं करू शकत नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे पुलवामा इथं काल करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी आज पाकिस्तानला सुनावले या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांचं बलीदान व्यर्थ जाणार नसून याची मोठी किम्मत मोजावी लागेल असं ते म्हणाले अश्या घटना भारताला अस्थिर करू शकत नाही आणि असा विचार शेजारी देश करत असेल तर ही मोठी च्क ठरेल असंही ते प्ढं म्हणाले दरम्यान स्रक्षा दलांना प्र्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याचं सांग्न या घटनेमागे असणाऱ्यांना कठोर शासन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं नवी दिल्ली इथं वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीला आज त्यांनी हिरवी झेंडी दाखवली यावेळी आयोजित कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधित करीत होते या घटनेनंतर सर्व देशवासियांनी हल्याचा निषेध करत एकज्ट राहिल्याबद्दल मोदी यांनी सर्वाचे आभार मानले आहेत दरम्यान या भावनिक आणि संवेदनशिल मूद्यावर राजकिय उहापोह न करण्याचं आवाहन मोदी यांनी राजकीय पक्षांना केलं आहे मोदी यांनी शहीद झालेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली अर्पण केली दरम्यान प्लवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्वभूमीवर आज नवी दिल्ली इथं मंत्रिमंडळाच्या स्रक्षा समितीची बैठक पार पडली भारतातर्फे पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा काढून घेण्यात आला आहे या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर देखिल एकटं पाडण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय धोरणात्मक पावलं उचलेल असं सांगितलं या बैठकीत शहिदांना श्रद्धांजली अपर्ण करण्यासाठी दोन मिनिटाचं मौन पाळण्यात आलं भारतीय जनता पक्षातर्फे आज सर्व राजकिय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पाश्वभूमीवर कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहल गांधी यांनी आपला पक्ष सरकारला पूर्ण सहकार्य करेल आणि पाठिंबा देईल असं सांगितलं आहे जम्म् आणि काश्मीरमधील प्लवामा इथं काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संप्र्ण जगानं निषेध केला आहे अमेरिका रशिया आणि फ्रांस या देशांनी दहशतवादाला आळा घालण्यासाठीच्या प्रयत्नात भारताला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे त्याचबरोबर फ्रांस जर्मनी ऑस्ट्रेलिया टर्की कॅनडा आणि झेकोस्लोवाकियाच्या राजद्तांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे संय्क्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो ग्युटेरस यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत या हल्ल्याच्या स्त्रधारांना शिक्षा झालीच पाहिजे असं म्हटलं आहे त्याचबरोबर या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना लवकर बरं वाटण्यासाठी श्भेच्छा दिल्या आहेत नेपाळ बांग्लादेश भ्तान श्रीलंका आणि मालदिवज् या भारताच्या शेजारील राष्ट्रांनी संघटीतपणे दहशतवादाविरूद्व लढण्यासाठी भारताला पाठिंबा दिला आहे प्लवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सर्व खाजगी द्रचित्रवाणी वाहिन्यांसाठी सूचना जारी केली आहे हिंसा भडकावणारा कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारा राष्ट्रविरोधी भावनेला खतपणी घालणारा किंवा देशाच्या एकात्मतेला बाधा आणणारा आशय व्यक्त करणारं प्रसारण होऊ नये याची खबरदारी घ्यावी असं त्यात म्हटलं आहे केबल नेटवर्क नियामक कायद्यात नमूद केलेल्या कार्यक्रम आणि जाहीरात संहितेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही मंत्रालयानं या वाहिन्यांना केली आहे रेल्वे मंत्रालयानं प्णे अजनी प्णे ही साप्ताहिक जलदगती वातानुक्लित नवी हमसफर गाडी नियमितपणं सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे

प्णे अजनी ही नवी गाडी पुण्याहून प्रत्येक शनिवारी तसंच अजनी पुणे ही गाडी अजनीहून प्रत्येक रविवारी रवाना होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उदया धुळे आणि यवतमाळ इथं भेट देणार आहेत यावेळी राज्यातील विविध विकास प्रकल्पांचं उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आदिवासी विदयाश्र्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीनं बांधण्यात आलेल्या नांदेड इथल्या निवासी शाळेचं उद्घाटन पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरक्लांचा ई गृहप्रवेश नागप्र अजनी प्णे दरम्यान धावणाऱ्या हमसफर या गाडीला व्हिडिओ लिंकद्वारे हिरवी झेंडी केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या रस्त्याचं भूमिप्जन महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत महिला स्वयंसहायता गटांना प्रशस्तीपत्र आणि धनादेशाचं वाटप यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे यानंतर पंतप्रधान ध्वळे इथं देखील विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करतील

स्भाष भामरे यांनी नवी दिल्ली इथं आज द्पारी दिली आहे जम्मू काश्मीरमधील प्लवामा इथं दहशतवाद्यांच्या हल्ल्याची संतप्त घटना घडल्याची माहिती मिळताच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ स्भाष भामरे तातडीनं दिल्लीला रवाना झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी मान्यवर उद्या द्पारी नियोजित कार्यक्रमानुसार ध्वळ्याला येतील त्यांच्या हस्ते मनमाड ध्ळे इंदौर रेल्वेमार्ग स्लवाडे जामफळ उपसा सिंचन योजना अक्कलपाडा धरण ते ध्ळे शहर पाईपलाईन योजनांचे भूमिपूजन आणि विविध विकास कामांचा श्भारंभ करण्यात येईल तसंच नियोजित जाहिर सभेत मोदी संबोधीत करतील असंही डॉ भामरे यांनी कळविलं आहे

या महोत्सवाचं उद्घाटन विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अत्ल पांडे तसंच लेमन स्क्ल ऑफ इंटरप्रिनरशिपचे मालक नितीन ग्जराथी यांच्या हस्ते आज सकाळी झालं स्टार्ट अप योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या विशेष कलाकुसर आरेखित केलेले प्रकल्प हे या महोत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे

परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन सम्पदेशन करण्याकरीता राज्यमंडळ स्तरावरुन सम्पदेशकांची निय्क्ती करण्यात आली आहे

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातंर्गत पंचायत समिती इथं आशा दिवस साजरा करण्यात आला या निमित्तानं आशा स्वयंसेविकांच्या सप्तग्णांना वाव मिळावा आणि त्यांची भूमिका आणि जबाबदारीबाबत जनमानसात जागृती निर्माण व्हावी यासाठी रांगोळी गितगायन निबंध स्पर्धेचं आयोजन आणि पथनाटकाच सादरीकरण करण्यात आलं तसंच माता आणि बालमृत्य् कमी करण्यासाठी उल्लेखनिय कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला

याच दिवशी अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश प्नर्परीक्षा होणार आहे

विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन शिक्षणाधिकारी यांनी केलं आहे